असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहा क्वाल रात्री राष्ट्राला संबोधित करताना त्यांनी सांगितलं की एक राष्ट्र म्हणून एक ऐतिहासिक निर्णय आपण घस्तला आहा

जम्मू कश्मीरला विशध दर्जा दिल्यानं काहीही फायदा झाला नाही उलट फुटीरवाद दहशतवाद भ्रष्टाचार घराणधीही आणि विभाजनवाद्यांचमैनसूबपुढं रष्टयासाठी पाकिस्तानला हस्तक्षप्राची संधी अशा गोष्टीच वाटयाला आल्या असं मोदी म्हणालाज्रम्मू कश्मीरमधात्रीर्घ काळ सुरु असलखा घराणधीहीच्या राजकारणामुळत्रिकृम्वाच्या संधीपासून तिथल ड्रिवक वंचित राहील जेव्या व्यवस्थर्त राज्यसरकारच क्रिमचारी जम्मू कश्मीर पोलिस यांना त्रिर केंद्रशासित प्रदर्श तल कर्मचारी आणि पोलिसांप्रमाणद्व समान सुविधा दखिवर केंद्रसरकारचा भर राहील जम्मू कश्मीर आणि लडाखमधकेंद्र आणि राज्यसरकारच्या रिक्त पदांच्या भर्तीची प्रक्रिया लवरच सुरु होईल त्यामुळस्थिानिक युवकांना रोजगाराची संधी मिळव्वा असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं सार्वजनिक तसंच खासगी क्षम्रोतल्या कंपन्यांना रोजगारनिर्मितीसाठी प्रोत्साहन दिलं जाईल असं तस्किणाला जम्मू कश्मीरवाबतच्या निर्णयाला ज्यांनी विरोध केला त्यांच्या आक्षप्रींचा सरकार आदर करत असून या आक्षप्रींचं निराकरण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहा जात्र विरोध करणाऱ्यांनीही राष्ट्रहित सर्वोच्च मानून जम्मू कश्मीर आणि लडाखला नवी दिशा दष्खिाच्या सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावला पाहिज असं प्रधानमंत्री म्हणाल डेंचायत निवडणुकांप्रमाणद्विधानसभा निवडणुकाही पारदर्शक पद्धतीनं घरल्या जातील अशी ग्वाही त्यांनी दिली गर्षी दोन तीन दशक प्रलंबित असलख्वा गटविकास समित्यांच्या निर्मितीचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी विनंती त्यांनी राज्यपालांना क्ली लडाख केंद्रशासित प्रदर्धी झाल्यामुळ तिथल्या जनतस्वि विकासाची जबाबदारी केंद्रसरकारवर आहा आ प्रदश्वीतलं समृद्ध जेववैविध्याचा लाभ घत्तला पाहिजा क्रिारण अल्या औषधी वनस्पतींना जागतिक मान्यता मिळाली आहा असं त्यांनी सांगितलं नवं जम्मू कश्मीर आणि नव्या लडाखसाठी आपलं सरकार प्रामाणिकपणक्रिम करणार आह जम्मू कश्मीरमधल्या जनतरीी दर्शभक्ती दहशतवाद आणि फुटीरवादाच्या विरोधात उभी राहीली असून त्यांच्या आकांक्षाची पूर्तता करण्यासाठी त्यांचं सरकार काम करत्त असं मोदी म्हणालक्रेश्मीर खो यात शांतता कायम राखल्याबद्दल सुरक्षादलांची त्यांनी प्रशंसा कली जम्मू कश्मीरमधून बाहर जाऊन राहिलब्बा आणि सण साजरा करण्यासाठी घरी परतण्याची डेछा असणाऱ्या लोकांना सरकार शक्य ती सर्व मदत करल् अशी ग्वाही त्यांनी दिली

सिन्हा यांनी काल महाराष्ट्र कर्नाटक केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आढावा घेतला सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली या बैठकीत सिंह यांनी पूरस्थिती सज्जता त्याचप्रमाणे बचाव आणि मदतकार्याचा आढावा घेतला या संकटावर मात करण्यासाठी राज्यांना तात्काळ मदत देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले

गेल्या काही दिवसात या चारही राज्यात जोरदार पाऊस झाला असून येत्या दोन दिवसात गुजरात महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागांनं दिला आहे पूख्यस्त राज्यांना आवश्यक निधी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत पिक विम्याच्या दाव्यांसंदर्भात संबंधित एजन्सीजना तात्काळ काम सुरु करण्याचे आदेश दिले गेले आहेत

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यावर पाण्याची पातळी कमी होऊन सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थितीत सुधारणा व्हायला मदत होईल असं ते म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी पूरस्थिती बाबत चर्चा केली असून या आपत्तीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक मदत करेल असं आश्वासन अमित शाह यांनी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

जागतिक स्तनपान सप्ताहा निमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी काल ही घोषणा केली

भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातला एकदिवसीय क्रिकेट मालिकेत गयाना इथला पहिला सामना काल पावसामुळे रद्द करण्यात आला

या मालिकेतला दुसरा सामना रविवारी पोर्ट ऑफ स्पप्ती इथं होणार आहे

संरक्षण अभ्यास आणि विश्मध्यि संस्था नवी दिल्लीच्या सर्वसाधारण सभर्वीतक्रिाल बोलत होत नौदलासाठी अत्याधुनिक स्वदेशी रेडिओ प्रणाली सॉफ्टवेअर प्रणाली एसडीआर खरेदी करायला संरक्षण संपादन परिषदेनं मंजुरी दिली आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिलीत झालेल्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली या संपर्क प्रणालीमुळे माहितीचं आदानप्रदान करायला मदत होणार आहे

भारत छोडो आंदोलनाच्या स्मृतीदिनानिमित्त आकाशवाणीवरून आज एक विशेष रेडिओ ब्रिज कार्यक्रम प्रसारित केला जाईल या कार्यक्रमातआमच्या दिल्ली स्टुडिओमधून जम्मू चंदिगढ चेन्नई लखनौ कोलकाता आणि मुंबई च्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या स्टुडिओत उपस्थित तज्ज्ञांशी चर्चा केली जाणार आहे आज रात्री साडे नऊ वाजता आकाशवाणीच्या एफ एम गोल्ड वाहिनीवर हा कार्यक्रम श्रोत्यांना ऐकता येईल